प्रसाद यांना सी

उद्या द्विपक्षीय चर्चेनिमित्त होणाऱ्या परिस भेटीपासून हा दौरा सुरू होतो आहे त्याबाबतचा आमचे प्रतिनिधी नीतीन केळकर यांनी पाठवलेला हा खास वृत्तांत थेट परिसहून आपल्या फ्रान्स दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स चे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅकरॉन आणि पंतप्रधान एदुआर्द फिलिप यांच्याशी उद्या पैरिस मध्ये संरक्षण आणिवक ऊर्जा हिंदी महासागर पॅसिफिक क्षेत्रातील नाविक सहयोग तसंच दहशतवादाच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा करतील चर्चेत जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा ही उपस्थित होण्याची शक्यता आहे

या परिषदेसाठी फ्रान्स नं पंतप्रधान मोदी यांना खास आमंत्रित केलं आहे फ्रान्स जर्मनी कॅनडा इटली जपान इंग्लंड आणि अमेरिका या सात राष्ट्रांच्या या समुहाच्या परिषदेला नेहमीच मान्यवर जागतिक नेत्यांना आमंत्रित केलं जातं जागतिकीकरण आणि पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातली भारताची भुमिका लक्षात घेऊन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आलं आहे नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पॅरिसह्न

याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सर्व वैज्ञानिकांचं त्यांनी अभिनंदन केलं आहे

या प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारे चार कक्षा पार केल्या जाणार आहेत

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख डॉक्टर के सिवन यांनी ही माहिती दिली मंत्रीमंडळ खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी संशोधन प्रोत्साहन आणि प्रशिक्षणासाठी अमृत ही संस्था स्थापन करण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

मात्र त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणही मिळणे गरजेचे आहे म्हणून राज्यातील बार्टी सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर अमृत ही स्वायत्त संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत असलेल्या नागरी स्थानिक संस्थांच्या हद्दीतील खासगी जमिनी वगळून राज्यातील इतर नागरी स्थानिक संस्थांच्या क्षेत्रात असलेल्या अतिक्रमित खासगी जमिनींवरील अतिक्रमणधारकांना पट्टेवाटप करण्यासाठी या कार्यप्रणालीमुळे सुलभता येणार आहे

दीपक केसरकर नवीन पेन्शन योजना लागू असलेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आणि त्यानुसार मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याचे निर्देश अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल मुंबईत दिले

त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या

कोल्हापुरच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील आणि तालुका आरोग्य अधिकारी गुणाजी नलवडे नवी दिल्ली इथं येत्या शुक्रवारी एका समारंभात हे उत्कृष्ट प्रकल्प पारितोषिक स्विकारतील

आकाशवाणी आणि दुर्शनच्या सर्व वाहिन्या आणि युट्युब संकेतस्थळावरुन हा कार्यक्रम प्रसारित होईल सांगली पर सांगली जिल्ह्यात पूरपश्वात उपाययोजनांसाठी पूरग्रस्त कुटुंबांना तातडीची मदत म्हणून मोफत अन्नधान्य आणि जीवनोपयोगी साहित्याचा पुरवठा करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजीत चौधरी यांनी दिली आहे

दरम्यान स्वच्छता पाणी विजपुरवठा नसल्यामुळे संतापलेल्या पूरग्रस्त लोकांनी सांगलीत काल रस्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे सांगलीवाडी रोड कर्नाळ रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली

कोणतीही यंत्रणा स्वच्छतेसाठी या भागात कार्यरत नाही या भागातला वीज आणि पाणीपूरवठा ठप्प आहे महापालिकेकडून लोकांना कोणतीही मदत होत नाही अशी इथल्या नागरीकांची तक्रार आहे कोल्हापर राज्यातील प्रग्रस्त शेतकऱ्यांचे एक हेक्टर म्हणजे अडीच एकर वरील पिक कर्ज माफ करण्याच्या निर्णयाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे

हवामानशास्व विभागाने दिलेल्या अंदाजाची पडताळणीदेखील या चित्रीकरणामुळे शक्य होणार असुन पडणारा पाऊस आणि धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग यांचा योग्य तो समन्वय राखण्यासही त्यामुळं मदत होणार असल्याचं जलसंपदा विभागानं स्पष्ट केलं आहे

गणेश मंडळ प्ण्यातील सार्वजनिक मंडळांनी यंदा सामाजिक बांधिलकीचं भान राखून आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवावर वारेमाप खर्च करण्यापेक्षा सांगली कोल्हापूरच्या पूर्यस्तांना मदत करावी असं आवाहन शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केलं आहे या उत्सवांवर होणारी पैशांची उधळपट्टी रोखण्याच्या द्रष्टीनं पूण्यातील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयानेही पुढाकार घ्यावा आणि गणेश मंडळांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी या संघटनांनी केली आहे म कोल्हापूरमधील पूराला क्रेडाई मुख्यमंत्री आणि पाटबंधारे विभाग कारणीभूत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केला

यामधून भकनिवास परिसर सुशोभीकरणासह विविध कामे करण्यात येणार आहेत

नक्षलवाद्यांनी दोन स्फोट घडविले मात्र पोलिसांचं काहीही नुकसान झालं नाही पोलिसांनी घटनास्थळावरून साहित्य जप्त केलं असून चार नक्षलवादी जखमी झाल्याचा अंदाज आहे पारितोषिक पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधील वरीष्ठ शास्तज्ञ डॉ

प्रसाद यांना प्रतिष्ठेचं सी

राव राष्ट्रीय पारितोषिक जाहीर झालं आहे रसायनशास्त्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ प्रसाद यांना सी

राव एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे हे पारितोषिक देण्यात येणार आहे हैद्राबाद विद्यापीठातून पीएचडी संपादन केल्यानंतर डॉ प्रसाद यांनी टोकीओ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कऱ्यास स्टेट युनिव्हर्सिटी इथंही संशोधन केलं त्यांचे आत्तापर्यंत शंभराहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत